छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला महाराष्ट्राच्या या भाषेला पुढच्या मराठी भाषा गौरव दिनापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा मिळवणारच या भूमिकेचा मुख्यमंत्र्यांनी या निमित्त पुनरुच्चार केला आहे मराठीत विचार करुया मराठीत बोलू या व्यक्त होऊ या दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढव् या मराठीतील लेखन वाचनाच्या नवनव्या प्रयोगांचे स्वीकार करू या असंही त्यांनी नमुद केलं आहे नव तंत्रज्ञान नव माध्यमात समाज माध्यमातही मराठीचा आवर्जून वापर करू या मराठी ही आपल्या रोमारोमात भिनलेलली भाषा आहे माझी माती माझी माता माझी मातृभूमी माझी मातृभाषा हा आपल्यासाठी अभिमानाचा गौरवाचा विषय असून हा गौरव जपणं प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्री ठाकरे म्हणालं

मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे जागतिक स्तरावर संपर्क संवाद व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळालं पाहिजे असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे

राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे

नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

काल झालेल्या संघाच्या बैठकीत दुध भुकटी प्रकल्प उभारण्यासही मान्यता देण्यात आली आहे

महिला कार्यकर्त्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारविरोधात हल्लाबोल केला पोलिसांनी काही महिला कार्यत्यांना यावेळी ताब्यातही घेतलं दरम्यान पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्या प्रकरणी आवाज उठवल्यानं आपल्या पतीला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी नाशिकमध्ये आज एका पत्रकार परिषदेत केला संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची आज जंयती संत रोहिदास हे सर्व धर्मसमभाव मानव कल्याणाचा संदेश देणारे राष्ट्रसंत होते समाजातील अज्ञान अंधश्रद्धा अस्प्रश्यता जाती व्यवस्थेसारख्या अनिष्ठ रुढी परंपरांवर त्यांनी कडाडून हल्ला चढवला दुर्बलांवर अन्याय समाजाची लूट करणाऱ्या कर्मकांडांना त्यांनी प्रखर विरोध केल्याचं नमुद करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संत रोहिदासांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना वंदन केलं आहे

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉ शंकरराव चव्हाण यांच्या स्मृति दिनानिमित्त काल त्यांच्या प्रतिमेला प्रष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं